यामुळे नवीन संसद भवन इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आपल्या अधिकाराचा वापर करुन दिल्ली विकास प्राधिकरण कायद्यात केंद्र सरकारने केलेला बदल वैध असून पर्यावरण मंजुरी कायदेशीर असल्याचं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे जमिनीच्या वापरासाठी प्रकल्प आरखड्यात करण्यात आलेल्या बदलांवरही न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं बांधकाम सुरु करण्याआधी वारसा संरक्षण समितीची संमती गरजेची असून या समितीची मान्यता घेण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत

द्रद्रष्य संवाद प्रणालीद्वारे कोची मंगळरू नैसर्गिक वायू पाईपलाईनचं लोकार्पण करतांना ते आज बोलत होते

एर्नाकुलम त्रिशूर पलक्कड कोझिकोडे कन्नुर आणि कासारगोड या जिल्ह्यातून ही पाईपलाईन गेली आहे ही पाईपलाईन टाकण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे

हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं आहे

सकाळपासून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे या पावसामुळे द्राक्ष बागांसह अन्य शेतमालांचं नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे

सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या लाभधारक सभासदांवरील खर्चाचा बोजा कमी करुन तो काही प्रमाणात शासनाकडून उचलला जावा या द्रष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं यासंबंधीच्या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे

यामध्ये उत्कृष्ट पत्रकारिता उत्कृष्ट लेखन उत्कृष्ट द्रचित्रवाणी वृत्तकथा उत्कृष्ट छायाचित्रकार समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार दिले जाणार आहेत